जम्मू कश्मीरमध्ये जारी केलेल्या निर्बंध आदेशांचा आठवडाभरात आढावा घेऊन ही माहिती सार्वजनिक करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज प्रशासनाला दिले जम्मू कश्मीरमध्ये असलेल्या निर्बधांविरोधात काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद काश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भसीन यांच्यासह तिर काही जणांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एन

रामणा यांच्या अध्यक्षतेखालील सुभाष रेड्डी आणि बी

गवई यांच्या पिठांनं हे निर्देश दिले त्रिनेट सेवेवर निर्बंध आणण्यासंदर्भातला कोणताही आदेश हा न्यायिक समीक्षेचा विषय आहे असं न्यायमूर्ती रामणा यांनी सांगितलं

पिठानं हे आदेश देताना सांगितलं की प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हा मौल्यवान हक्क आहे

जेएनयू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पटली आहे

विद्यापीठाची नोंदणी प्रक्रिया तोडण्यासाठी प्रशासकीय ब्लॉकमधील सर्व्हर रूममध्ये तोडफोड करणाऱ्या गटांमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयेशी घोष यांना देखील पाहिलं गेलं असल्याचं तिर्की यांनी सांगितलं विद्यार्थ्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोंदणी करायची होती परंतु हे लोक या विद्यार्थ्यांना नोंदणी करायला परवानगी देत नव्हते असं तपासात पुढं आलं आहे तसंच या हिंसाचारात विशिष्ट विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं होतं असंही त्यांनी सांगितलं या हिंसक घटनेत तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं जेएनयू हिंसाचाराच्या घटनेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यांबाबतचा तपास गुन्हे शाखा करत आहे असं दिल्ली पोलीस प्रवक्ते एम

रंधावा यांनी सांगितलं या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रकारची चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचं निदर्शनाला आलं आहे असं ते म्हणाले जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सोमवारपासून नियमितपणे वर्ग सुरू होतील असं विद्यापीठाचे कुलगुरू जगदेश कुमार यांनी सांगितलं

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेली हिंसा करणाऱ्यांमधले बहुतांश विद्यार्थी डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांमधलेच होते असं दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते बातमीदारांशी बोलत होते विरोधी पक्ष या विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करून घेत आहेत असा आरोपही जावडेकर यांनी केला आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा विद्यापीठात परत यावं आणि शैक्षणिक वर्ग सुरळीत सुरु होऊ द्यावेत असं आवाहनही जावडेकर यांनी केलं विद्यार्थ्यांनी कोणत्याही वादात न पडता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं असं त्यांनी सांगितलं दरम्यान जवाहरलाल नेहरु विद्यापीठातलं डाव्यांचं कारस्थान उघडं पडलं असल्याचं केंद्रीय मंत्री स्मृती जाणी यांनी म्हटलं आहे देशातल्या सर्व उर्जास्रोतांचा जास्तीत जास्त आणि निरंतर पद्धतीनं वापर करुन देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निश्वितच बनू शकतो असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी आज सांगितलं नवी दिल्ली कें आज झालेल्या देशाच्या उर्जा धोरणाच्या सखोल आढावा बैठकीत ते बोलत होते देशाच्या पूर्वोत्तर भागात गॅस पाईपलाउचं जाळं तयार करणा या केंद्र सरकारच्या गॅस ग्रिड योजनेमुळे पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाला हातभार लागेल असं त्यांनी सांगितलं कोळसा खाण उद्योगाचं उदारीकरण केल्यामुळे उद्योगधंद्यांना निश्वित फायदा होईल असं केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी म्हणाले

जम्मू कश्मीरच्या भेटीवर आलेल्या पंधरा परदेशी राजदूतांनी आज आपल्या भेटीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवशी सामान्य नागरिक आणि काही शिष्टमंडळांसोबत चर्चा केली

सुब्रमण्यम आणि पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी राजदुतांना दिली याशिवाय या क्षेत्रात विविध व्यक्तींना झालेली अटक त्रिरनेटबंदी तसंच कायदा आणि सुव्यवस्थेविषयी राजदुतांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरही मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी दिली या संपूर्ण काळात जम्मू काश्मीरमध्ये कुणाचाही बळी गेलेला नसणं म्हणजे पोलीस आणि सुरक्षादलांनी परिस्थिती किती संवेदनशीलतेनं हाताळल्याचं द्योतक असल्याचं त्यांनी भेटीवर आलेल्या राजद्तांना सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं उभारलेल्या वैद्यकीय व्यवस्थांविषयीची माहिती आरोग्यविषयक अर्थसल्लागार अतुल डुल्लू यांनी दिली याशिवाय पाकिस्तानाच्या पश्चिम भागातून आलेले शरणार्थी जम्मू काश्मीरमधल्या गुज्जरांची आघाडी पाकव्याप्त काश्मीरमधले शरणार्थी वाल्मिकी समाज तसंच वकील आणि तिर महत्वाच्या घटकांच्या प्रतिनिधीमंडळांसोबतही या राजदूतांनी चर्चा केली

राजदूतांच्या शिष्टमंडळानं जम्मू शहराबाहेरच्या जगाती ें असलेल्या काश्मीरी निर्वासितांच्या सर्वात मोठ्या शिबीराला भेट देऊन तिथल्या निर्वासितांशीदेखील चर्चा केली युरोपीय संघातल्या सदस्य देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नाटोचे महासचिव आज ब्रसेल्स श्वे तातडीची बैठक घेणार आहेत या बैठकीत हे सर्व प्रतिनिधी जिणसोबत केलेल्या अणुकराराप्रती समर्थन व्यक्त करण्याची शक्यता आहे दरम्यान जिणसोबतचा अणुकरार अजुनही संपुष्टात आलेला नाही आणि हा करार वाचवणं अत्यंत गरजेचं आहे असं फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जॉं वेस ले द्रायन यांनी म्हटलं आहे

मात्र त्यानंतरही तसंच सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतरदेखील जिणसोबतच्या अणुकराराचं पालन करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याची भूमिका युरोपीय महासंघानं कायम ठेवली आहे त्यामुळे ही बैठक महत्वाची मानली जात आहे अलिकडेच अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात ज्ञाणचा कमांडर कासीम सुलेमानी मारला गेला होता त्यानंतर ज्ञिणनं यापुढे आपण अणुकराराचं आणि त्याअंतर्गत असलेल्या कोणत्याही अटींचं पालन करणार नसल्याचं जाहीर केलं होतं जम्मू कश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रेषे पलिकडून पुन्हा एकदा आज पाकिस्तानी लष्करानं उखळी तोफांचा मारा केला युध्दविराम कराराचं उल्लघनं करून झालेल्या या हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन ओझे वाहक ठार आणि तिर तिघे जखमी झाले आहेत